त्यांनी सरदार सरोवर धरणात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि स्टॅच् ऑफ य्निटीला भेट दिली जंगल सफारी पर्यावरणीय पर्यटन कॅक्टस बाग एकता नर्सरी पोषण पार्क आणि फुलपाखरू उद्यानाला भेट दिली

त्या पार्श्वभूमीवर आणि मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ग्जरात सरकार संपूर्ण राज्यात नमामि नर्मद महोत्सव आयोजित करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू राजकीय नप्त तसंच विविध क्षव्वांमधल्या मान्यवरांनी आणि सामान्य जनांनीही त्यांना शुभाष्ट्रा दिल्या आहत राष्ट्रपर्तींनी मोदी यांना उत्तम आरोग्य सौख्य आणि दक्षासवस्वाठी दीर्घायुष्य लाभो अशी मंगलकामना व्यक्त कली आह मोदी यांच्या असामान्य नवृत्वाखाली जनतब्रं नव्या भारताच्या निर्मितीसाठी विधायक जन चळवळ अंगीकारली आहप्र असं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदक्षात म्हटलं आह राष्ट्रनिर्मितीच्या त्यांच्या भूमिकवाबत प्रत्यक्ष नागरिक आशावादी झाला असून या उद्दिष्टपूर्तीशी बांधील झाला आहा़ असंही त्यांनी म्हटलं आहा मोदी ह सुधारक असून त्यांनी राजकारणाला नवी दिशा दिली एवढचं नव्ह तर कित्यक्क दशकं प्रलंबित असलह्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा त्यांनी शोधला त्यामुळ प्रत्यक्काला त्यांचा अभिमान वाटतो असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही प्रधानमंत्र्यांनी शुभछछा दिल्या आहव्व जगभरात भारताचं स्थान मजबूत करण्यासाठी मोदी काम करत आहव त्यांच्या द्वष्टया नवृत्वामुळ भारत गौरवाची नव नवी शिखरं गाठत आहव़ असं त्यांनी म्हटलं आह मोदी यांच्या प्रश्क नवृत्वाखाली काम करायला मिळणं ही भाग्याची गोष्ट असल्याचं जावडक्कर यांनी म्हटलं आह मोदी ह कायम सर्वांसाठी प्रश्नणास्थान असतील असंही त्यांनी म्हटलं आह काँग्रस्त अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी यांना वाढदिवसानिमित शुभद्वछा दिल्या असून त्यांना सौख्य आरोग्य आणि दीर्घाय्ष्य लाभो असं त्यांनी म्हटलं आह दिल्लीच म्ख्यमंत्री अरविंद काज्ञरीवाल क्रिकटपटू सचिन तेंड्रलकर विराट कोहली यांनीही प्रधानमंत्र्यांना श्भष्टछा दिल्या आहत्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाचं पथक आज मुंबईत येणार आहे मुख्य निवडणूक आय्क्त सुनील अरोरा यांच्यासोबत निवडणूक आय्क्त अशोक लवासा आणि स्शील चंद्रा दख्खील असून त राज्यातलं नागरी प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत त्याबरोबरच ते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर देखील संवाद साधणार आहेत ते दोन दिवस राज्यात असणार आहेत

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार आजही सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले नाहीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात दहा वाजता हजर रहाण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती मात्र ते हजर झाले नाहीत कोलकाता उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतल्यानं सीबीआयनं त्यांना यापूर्वीही नोटीस बजावली होती मात्र त्यांनी दोन वेळा तिचं उल्लंघन केलं अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कायद्यामध्ये उपलब्ध असलेल्या इतर पर्यायाचा वापर सीबीआयनं स्रू केला आहे दरम्यान आज बारासात इथल्या विशेष न्यायालयानं क्मार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर स्नावणी करायला नकार दिला आंध प्रदेशात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीच आदश्व मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेडडी यांनी दिल आहव्व त्यांनी काल दुर्घटना झालेल्या ठिकाणाची हवाई पाहणी केली आणि त्यानंतर द्र्घटनाग्रस्तांच्या क्ट्ंबियांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं चार सदस्यीय चौकशी समिती या दुर्घटनव्ना जबाबदार कोण याचा निर्णय घईल तसंच भाविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवव्न असंही त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी या द्र्घटनप्रून बचावलस्या आणि उपचार घत्न असलस्या प्रवाशांची राजमहेंद्रवरम इथल्या सरकारी रुग्णालयात जाऊन भव घवली राजस्थानमध्ये प्राची झळ बसलेल्या कोटा जालावर बरान आणि धोलपूर या जिल्ह्यांमध्ये बचावकार्य स्रूच आहे एनडीआरएफ आणि लष्करानं शेकडो लोकांना स्रक्षित स्थळी हलवलं आहे मात्र या जिल्ह्यांमधल्या सखल भागात पाणी ओसरू लागल्यानं परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली आहे मध्य प्रदेशातल्या गांधी सागर धरणातून होणारा विसर्ग आता सहा लाख क्यसेक्स वरून साडेचार लाख क्यसेक्सपर्यंत कमी केला आहे काल रात्री कोटा बंधाऱ्याचा एक दरवाजाही बंद करण्यात आला असून परिस्थितीत आणखी स्धारणा होण्याची अपेक्षा आहे राजस्थानात बह्जन समाज पार्टीच्या सर्व सहा आमदारांनी आपला विधीमंडळ पक्ष सताधारी काँग्रस्न पक्षात विलीन करायचं ठरवलं असून तसं पत्र सभापती सी

जोशी यांना काल रात्री दिलं राजेन्द्र ग्धा जोगिन्दर अवाना लाखन मीना दीपचंद खेरिया संदीप यादव आणि वजीब अली या आमदारांनी त्याआधी म्ख्यमंत्री अशोक गहलोत यांची भव घवली होती या आमदारांचं पत्र आपल्याला मिळालं असून त्याबाबत प्रक्रियाचं पालन कालं जाईल असं अध्यक्षांनी सांगितलं

आसामच भाजपा प्रदक्षाध्यक्ष रंजीत कुमार दास आणि मंत्री हणंत बिस्व शर्मा या मछाव्याला उपस्थित राहणार आहव्व

दोन्ही देशांमधले तणावाचे संबंध बऱ्याच प्रमाणात स्धारत आहेत म्हणून दोन्ही देशांमधल्या प्रधानमंत्र्यांना ते भेटणार आहेत